इंदौर मनमाड नवीन रेल्वे मार्ग प्रकल्पाच्या समझोता करारावर स्वाक्षऱ्या

भीमा कोरेगांव हिंसाचार प्रकरणी प्णे पोलिसांचं देशभरात छापासत्र दोघांना अटक

जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट केंद्रीय नौकानयन मंत्रालय रेल्वे मंत्रालय तसंच महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश राज्यसरकार दरम्यान हा करार झाला आहे

संबंधित क्षेत्रातल्या विकासाला या प्रकल्पामुळे चालना मिळेल असं केंद्रीय नौकानयन मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितलं रेल्वे मंत्री पीयुष गोयल तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यावेळी उपस्थित होते

स्मार्ट रेल्वे या विषयावरच्या चर्चा सत्राला ते संबोधित करत होते

देशातल्या सर्वाधिक दुर्गम भागात दळणवळण आणि दूरसंवाद सुविधा तंत्रज्ञान उपलब्ध करुन देणार हे सरकारचं उद्दिष्ट आहे असं त्यांनी सांगितलं भारतीय जनता पार्टीची सत्ता असणा या सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची आज नवी दिल्लीत बैठक झाली प्रधानमंत्री नरेंद्र मोदी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि पंधरा राज्यांचे मुख्यमंत्री या बैठकीत सहभागी झाले होते भाजपा शासित राज्यात आत्तापर्यंत झालेल्या लोककल्याणकारी कार्याचा आढावा या बैठकीत घेतला गेल्याचं समजतं आगामी लोकसभा आणि तीन राज्यात होणा या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्वाची मानली जात आहे

सही पोषण देश रोशन असे घोषवाक्य या मोहीमेसाठी निश्वित करण्यात आले आहे बालकांमधील कुपोषण खुजेपणा बुटकेपणा रक्तक्षय कमी करणे किशोरवयीन मुली आणि महिलांमधील रक्तक्षय कमी करणे जन्मत कमी वजनाच्या बालकांचे प्रमाण कमी करणे आदी उद्दीष्टं निश्वित करण्यात आली आहेत

या संदर्भात महामंडळानं काही खाजगी कंपन्यांशी या उर्जा प्रकल्पातल्या गुंतवणूकीबाबत तसंच प्रकल्प कार्यान्वित करण्याबाबत चर्चाही केली आहे महामंडळाच्या कार्यकक्षेत येणा या या दोन धरणांचं बॅक वॉटर क्षेत्र पुरेसं मोठं असल्यामुळे या जागी सौर पॅनल्स उभारणं शक्य आहे असं महामंडळाचे अध्यक्ष भागवत कराड यांनी वृत्तसंस्थेला सांगितलं अशा प्रकारचे प्रकल्प केरळ आणि पश्चिम बंगालमध्ये कार्यरत असल्याचंही ते म्हणाले अशा प्रकल्पांमुळे जमिन संपादनासारख्या वेळखाऊ प्रक्रिया टाळता येतील आणि लवकर उर्जा निर्मिती सुरू करता येईल अशी अपेक्षा देखील त्यांनी व्यक्त केली फौजदारी गुन्हा दाखल असलेलया लोकप्रतिनिधींना वा व्यक्तींना निवडणूक लढवण्यासाठी अपात्र ठरवण्याची मागणी करणा या अनेक याचिकांवरचा निकाल आज सर्वोच्च न्यायालयानं राखून ठेवला निवडणूक आयोग आणि केंद्र सरकारनं या याचिकांवरचा आपला युक्तिवाद संपवल्यानंतर सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या नेतृत्वाखालच्या पाच सदस्यीय घटनापीठानं हा निकाल राखून ठेवला

मात्र न्यायव्यवस्थेचा हेतू राजकीय व्यवस्था सुधारण्याचा असला तरी ते लोकप्रतिनिधीच्या कार्यक्षेत्रात प्रवेश करु शकत नाही असं एटर्नी जनरल के

वेणुगोपाळ यांनी स्पष्ट केलं

प्णे जिल्ह्यात भीमा कोरेगांव इथं गेल्या वर्षी झालेल्या हिंसाचार प्रकरणी आज पुणे पोलिसांनी देशभरातल्या कार्यकर्त्यांच्या घरावर छापे घातले हैदराबाद इथं डाव्या विचारसरणीचे कार्यकर्ते आणि कवी पी

राव मुंबईतले कार्यकर्ते वेरॉन गोन्झालविस आणि अरुण परेरा छत्तिसगडच्या कामगार संघटना कार्यकर्त्यां सुधा भारद्वाजदिल्लीत राहणारे नागरी हक्क कार्यकर्ते गौतम नवलाखा यांच्या घरावर छापे टाकले यापैकी राव आणि भारव्वाज यांना अटक झाल्याचं अधिका यांनी सांगितलं जूनमध्ये या प्रकरणात अटक केलेल्या पाचजणांपैकी एकाकडून जप्त करण्यात आलेल्या एका पत्रात राव यांचं नाव आढळलं होतं

संशयित माओवादी धागे शोधण्यासाठी पोलिसांनी हे छापे टाकल्याचं एका वरिष्ठ पोलिस अधिका यांना सांगितलं महाराष्ट्र पोलिसांनी अटक केलेल्या नवलाखा यांना दिल्लीतून बाहेर नेता येणार नाही असं दिल्ली उच्च न्यायालयानं सांगितलं त्यांना त्यांच्या घरी पोलिस बंदोबस्तात राहता येईल आणि फक्त त्यांच्या वकिलालाच भेटता येईल असं न्यायालयानं स्पष्ट केल दरम्यान या घडामोडींबद्दल अनेक वकील विचारवंत आणि लेखकांनी नाराजी व्यक्त केल्याचं वृत्त संस्थेच्या बातमीत म्हटलं आहे

सहाय्यक जिल्हाधिकारी विनय गौडा आणि तळोदा तहसिलदार योगेश चंद्रे यांच्यावर झालेल्या हल्याच्या निषेधार्थ आज नंदुरबार मध्ये महसुली अधिकारी कर्मचाऱ्यांनी कडकडीत बद पाळला

इंडोनेशिया इथं सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत आज भारतीय धावपट्रनी इतिहास घडवला

गटातले सगळे सामने मोठ्या फरकानं जिंकून भारतीय संघ उपात्य फेरीसाठी पात्र ठरला आहे

त्याआधी आज सकाळी तिरंदाजी स्पर्धेत भारतीय पुरूष आणि महिला संघांनी रौप्य पदक पटकावलं

आशियाई क्रिडा स्पर्धेत आज पदकाचे मानकरी ठरलेल्या खेळाडूंचं राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केलं आहे

नैऋत्य मोसमी पाऊस सध्या दक्षिण कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रावर सक्रिय आहे